स्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा स्रक्षित अंतर ठेवा

दरम्यान काल सर्वात जास्त रुग्ण वाढ राज्यातल्या तीन महानगरांच्या क्षेत्रातच झाल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं

दरम्यान अमरावती जालना आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्या गेल्या आठवड्यात घट झाली आहे अहमदनगर नांदेड अकोला औरंगाबाद भंडारा लातूर आणि मुंबई जिल्ह्यात उपचाराधीन रुग्ण संख्येतील वाढीचा वेग जास्त असून गेल्या आठवडाभरात या सर्व ठिकाणी उपचाराधीन रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे

तर कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुद्ग जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अत्यंत मंद आहे

ठाकरे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते राज्यात टाळेबंदी लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या स्विधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य स्विधा औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेने कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा त्यांनी दिला लसीकरणाच्या मोहिमेत राज्य देशात आघाडीवर असलं तरी आणखी प्रभावीपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की कोरोनाचा नवीन स्वरूपातला विषाणू आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचं मार्गदर्शन कृती दलाच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावं

प्ण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भाव आणि उपाययोजना याबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

मर्यादित लोकसंख्येसह विवाह समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असून अन्य सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे सर्व लोकप्रतिनिधींनाही यापूढील काळात सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पवार यांनी सांगितली पूणे शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या दूप्पट करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तेवढ्या लसींची मागणी केंद्र सरकारनं पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवल्याचं अजित पवार यांनी सांगितलं

नाशिक डुशारा नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्यानं नाशिकमध्ये लॉक डाऊन करण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र नाशिकचे संपर्क मंत्री छगन भूजबळ यांनी नाशिककरांना आठ दिवसांची मुदत दिली आहे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर पालघर जिल्हा किंवा मुंबईमधून गुजरातला जाणाऱ्या सर्व लोकांचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल तपासण्यात येत आहेत यासाठी वैदयकीय कर्मचारी आणि गुजरात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

अन्यथा लोकांना परत पाठवलं जात आहे मालवाहत्कदारांसाठी मात्र असे कोणतेही निर्बंध लावल्याचं दिसत नसून महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मालवाहक ट्रक्सची येजा सुरू असल्याचं दिसत आहे

ही संख्या दररोज दहा हजारांवर वाढवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे

लातूर् लातूर जिल्ह्यात उद्यापासून चार एप्रिलपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा स्पोर्टस कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल उद्याने पर्यटनस्थळे टपऱ्या मंगल कार्यालये चित्रपट नाट्यगृह सभागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हॉटेल बार परमिट रूम याठिकाणी फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार असून होळी रंगपंचमी घरीच साजरे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत

विपिन ईटनकर यांनी काल सांगितलं शासकीय रूग्णालयास काल त्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली त्यानंतर माध्यमांना ही माहिती दिली आपण स्वतः लक्ष देऊन वेळोवेळी नियोजन करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनी रूग्णालयातील जागा अडवून न ठेवता गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे

उद्योजक पूणे जिल्ह्यातील चाकण भोसरी रांजणगाव आणि तळेगाव यासारख्या मोठ्या औद्योगिक पट्टयात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्यानं या परिसरात प्राधान्यानं लसीकरण केलं जावं अशी मागणी उद्योजकांनी केली आहे गेल्या वर्षी सात ते आठ महिने इथले उद्योगधंदे बंद होते आता पुन्हा वाढत्या कोरोना रुग्णामुळं पुन्हा उद्योग बंद ठेवण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा उद्योजक संघटनेनं व्यक्त केली आहे याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार